द्यष्काळ निवारण कार्यात सरकार कमी पडल्याची राजू शेट्टी यांची टीका तिहेरी तलाकवर बंदी घालण्याची तरतूद असलेल्या मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयकाच्या नव्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं आधार आणि इतर कायद्यात सुधारणा विधेयकाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

दरम्यान काल काश्मीर मध्ये अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात पाच पोलिसांना वीरमरण आलं तर चार जवान जखमी झाले यावेळी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं

अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे मालवण दांडी वायरी देवबाग डिंगेवाडी मोबारवाडी या भागाला फटका बसला अनेक भागात नागरी वसाहतीत समुद्राचं पाणी घुसून नुकसान झाल्याचं वृत्त आहे दरम्यान हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ग्जरातमध्ये वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकेल असा अंदाज आहे या भागातल्या सुमारे तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल सैन्यदल तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या चक्रीवादळाचा संभाव्य धोका पाहता पश्चिम रेल्वेनं गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या शुक्रवार सकाळपर्यंत अंशत किंवा पूर्ण रद्द केल्या आहेत

नदीजोड प्रकल्पासंदर्भात मुंबईत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते आंतरराज्यीय दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार पार गिरणा पार गोदावरी दमणगंगा वैतरणा एकदरे गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबवण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या करंजवण धरणातून मनमाड शहराला पाणी प्रवठा योजनेच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी काल मान्यता दिली

या कालव्याचं सर्व अकरा दशलक्ष घनफूट पाणी आता फलटण माळशिरस सांगोला पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसंच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी काल ही घोषणा केली

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते फळबागा जगवण्यासाठी एकरी पन्नास हजार रूपये आणि फळबागा नुकसानीपोटी एकरी एक लाख रूपये मदतीची मागणी शेट्टी यांनी केली मागणी मान्य न केल्यास येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क अनेक ठिकाणी माफ झालं नाही बसचा पास मोफत मिळाला नाही जाचक अटींमुळे अनेक चारा छावण्या बंद पडत आहेत असे आरोप त्यांनी केले उंबरठा उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला

त्यामुळे ही पंतप्रधान पीक विमा योजना नसून कॉर्पोरेट कल्याण योजना असल्याची टीका त्यांनी केली

या कारवाईत इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे

जिल्ह्यातल्या सुमारे चारशे एक्काहत्तर विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत

उत्कृष्ट जिल्ह्यासाठी देण्यात येणारा फिरता चषक भंडारा आणि नांदेड या जिल्ह्यांना मिळाला आहे

अकोले इथले आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वात यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं पंत याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे

या स्पर्धेत आज भारत न्यूझीलंड सामना होणार आहे

मुंबई आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ हा अपघात झाला मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे चालकाचं नियंत्रण सुटलेला ट्रक दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या दोन वाहनांवर आदळून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे